ते आज गोव्यात पणजी इथं पत्रकारांशी बोलत होते या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होऊन सरकार हमीभावानं शेतमाल खरेदी बंद करेल असं विरोधी पक्षांकडून सांगितलं जात आहे मात्र हे सगळं खोटं असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं

शेतकऱ्याला त्याच्या शेतमालातून उत्पन्न कमी मिळतं ग्राहकांना मात्र शेतमाल चढ्या दरानं विकत घ्यावा लागतो याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षांचं या कायद्याविरोधातलं आंदोलन हे फक्त दलालांच्या हितासाठी असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं पंजाबात या कायद्याविरोधात होत असलेलं आंदोलन हे राजकीय असल्याची टीकाही जावडेकर यांनी केली

मात्र संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने मृत्यूदर आता एक पूर्णांक पाच दशांश टक्के एवढा कमी झाला आहे संपूर्ण जगाच्या मृत्यूदराच्या तूलनेत हा दर जवळपास अर्धा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यासोबतच भारत आता दररोज सर्वाधिक चाचण्या करणारा देश बनला आहे

आपल्या ड्वीट संदेशात उपराष्ट्रपती नायडू यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी युरोपात राहून केलेल्या कार्याला उजाळा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्यामजी कृष्ण वर्मा यांना आदरांजली अर्पण केली आहे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जीवन समर्पित केलेल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचं कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक ठरल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

ही पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे आयोगाच्या विनंतीनंतर रेल्वे मंत्रालयानं या परीक्षार्थींसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे वर विशेष उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला या परीक्षार्थींना ओळखपत्र आणि परीक्षेच्या प्रवेशपत्राच्या आधारे हा प्रवास करता येईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली

यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनानं जारी केल्या आहेत या सूचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे

संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे प्रसाधनगृह तसंच ग्राहकांद्वारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा फर्नीचर सतत स्वच्छ करावं कॅश काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यान संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी काचेच्या भिंतीसारख्या रोधकांचा वापर करावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे ग्राहकांना फक्त शिजवलेले खाद्य पदार्थ द्यावेत कच्चे पदार्थ देणं टाळावं असं या सुचवण्यात आलं आहे हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधले सर्व सीसीटीव्ही कार्यरत असावेत हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधे प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत असंही या नियमावलीत म्हटलं आहे